पॅकेजमधला सर्वसाधारण किती हिस्सा कोणत्या क्षेत्रांना मिळेल याची माहिती सीतारामन यांनी काल अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह पत्रकार परिषदेत तपशीलवार सांगितली

वित्तीय आणि गृहकर्ज वितरण करणाऱ्या कंपन्या वीज वितरण कंपन्या आणि बांधकाम उद्योगाला दिलासा देणाऱ्या घोषणाही वित्तमंत्र्यांनी काल केल्या

चालू वित्तीय वर्षाच्या अखेरीपर्यंत ही सवलत मिळणार आहे

याशिवाय स्वयंसेवी संस्था व्यावसायिक प्रोप्रायटरशिपवर चालणारे व्यवसायांचे प्राप्तीकर परतावेही लवकर दिले जाणार आहेत

ही सवलत आणखी तीन महिन्यांसाठी म्हणजेच ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे या कंपन्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा पीएफचा हिस्सा सरकार भविष्य निर्वाह निधीमध्ये भरणार आहे

बांधकाम उद्योगालाही केंद्र सरकारने दिलासा दिला आहे

मिरज रुग्णालयातून या आजी घरी जाता असताना डॉक्टर आणि नर्सनी त्यांना शुभेच्छा दिल्या मुंबई उपनगरात कांदिवली इथं राहणाऱ्या डॉ दिपा बंडगर यांनी कोरोना योद्ध्यांची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना होमिओपॅथीच्या औषधांचं वाटप केलं

नाशिक महापालिकेनं टाळेबंदीच्या काळात दिव्यांगांना रोख रक्कम आणि अन्न धान्य पुरवून मोठा आधार दिला आहे

ध्वळे शहरात कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यविधी कुठे करावा असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे देवपूरातील अमरधाम सह इतरही मोकळया जागांवर अंत्रय संस्कार करायला स्थानिक नागरिक कडाडून विरोध करत आहेत नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक आदिवासी बोलीभाषेतुन कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या माहीतीबाबत प्रचार आणि प्रसाराच्या अनुशंगाने लोकसंघर्ष मोर्चा आणि लोकसमन्वय प्रतिष्ठाननं भिंतीपत्र तयार केली आहेत गोंदियामधून तामिळनाडूमध्ये शिकाऊ उमेदवारीसाठी गेलेले विद्यार्थी चेन्नईमध्ये अडकले होते त्यांना प्रथम नागपूर पर्यंत आणि नंतर आपपल्या गावे जाण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी वाहनांची मदत उपलब्ध करून दिली आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांसह मंजिरी गानू पुणे पथकं नेमा आपल्या मूळ राज्यांमध्ये पायी चालत निघालेल्या मज़्रांची देखभाल ठेवण्यासाठी महामार्गांवर विशेष पथकं नेमण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं सर्व जिल्हाधिकारी नगरपालिका प्रशासनं आणि पोलीस आयुक्तांना दिले आहेत अशा चालत निघालेल्या मज़्रांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवासाची व्यवस्था करावी असेही निर्देश काल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत

स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येत असलेल्या विशेष गाड्यांच्या तिकिटांचं बुकिंग करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्हाधिकाऱ्यांकडे ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे

आदेश टाळेबंदीमुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडत असल्यानं जिथे पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता नाही अशा कामांसाठी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सुचना मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनांना दिल्या आहेत वैद्यकीय निमवैद्यकीय आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध मुद्द्यांची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्वतःहन दखल घेत दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती व्ही

घुगे यांनी काल हे निर्देश दिले आहेत सशस्त्र पोलीस दल बृहन्मुंबई कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातल्या पोलीस दलावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वीस तुकड्यांची मागणी केंद्र सरकारकडे केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली

त्यांच्या मदतीनं पोलीस दल कार्यरत आहे मात्र पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झालेली आहे पोलिसांनाही विश्रांतीची गरज आहे

ग्रामसभा बृहन्मुंबई गावागावांत घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभा यंदा होणार नाहीत याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाला तसे निर्देश दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदांच्या निवडी करण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीची बैठक घ्यायला मात्र संमती देण्यात आली आहे पण त्या घेताना सुरक्षित अंतरांच्या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करुन घेण्याच्या सूचना दिल्या आहेत

या पुतळ्याचा इतिहासही रोमहर्षक आहे

त्यामुळे विद्रूप झालेला पुतळा ब्रिटिश राजवटीनं आठ महिने झाकून ठेवला

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातले सुमारे दहा लाख पोलीस कर्मचारी या कँटीन्सचा लाभ घेतात मॉल्स देशभरातल्या मॉल्ससह मोठी खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एस सी ए आय ने केली आहे मॉल्सची जागा मोठी असल्यानं सुरक्षित अंतर पाळण्यात अडचण येणार नाही तसंच मर्यादित वेळा निश्चित करता येतील असा दावा या संघटनेनं केला आहे पोस्ट पेमेंट बँक अमरावती टाळेबंदीच्या काळात अमरावती जिल्ह्यात पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून खातेदारांना सुमारे आठ कोटी रुपये वितरीत करण्यात आले बँकेच्या मर्यादित वेळा एटीएममधील मर्यादित रक्कम आणि दळणवळणाच्या साधनांची कमतरता असतानाही मेळघाटातील डोमा चुरणी यासारख्या दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यातून थेट रक्कम देण्याची स्विधा टपाल खात्यानं उपलब्ध करून दिली

जालना जालना भोकरदन मार्गावर तपोवन फाट्यावर पोलिसांनी काल कर्नाटकातून मलकाप्रकडे गुटखा घेऊन जाणारा एक ट्रक पकडला

सोलापूर सोलापूर जिल्ह्यात शेततळ्याचं काम सुरू असताना खोदकामाचं यंत्र ट्रॅक्टरवर कोसळून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला

रेल्वे सुरक्षा अधिकार्यांनी काल घटनास्थळी भेट दिली गडचिरोली गडचिरोली आणि चंद्रप्र जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खरकाडा गावाजवळ वैनगंगा नदीत बुड्रन काल दोघांचा मृत्यू झाला पालघर पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीत काल एका रस्ते अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे हवामान सिंधुदुर्ग दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी काल पावसानं अपेक्षेप्रमाणे हजेरी लावली

आज हे पाऊसमान काहीसं वाढण्याची शक्यता आहे एकीकडे हा बिगर मोसमी पाऊस थांबण्याचं नावही घेत नसताना मोसमी पाऊस मात्र वेळेवर दाखल होण्याच्या तयारीत दिसतो शनिवारी त्याला घेऊनच एक चक्रीवादळ अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात थडकण्याची शक्यता आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार